पंतप्रधान पीक वीमा योजनेत सर्व शेतकऱ्यांना स्वेच्छेनं सहभागी होता यावं यासाठीच्या सुधारणेलाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली

न्यायव्यवस्थेतील दिरंगाई दूर व्हावी यासाठीच्या शिफारसी आयोगाकडून अपेक्षित आहेत विविध क्षेत्रातील नव तंत्रज्ञानासंदर्भात सरकारला धोरण आणि प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी सल्ला देण्याकरता एक तज्ज्ञ समिती नियूक करण्याचा तसंच कृत्रिम गर्भधारणेशी संबंधित गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतल्याचं माता आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं

निरा उजवा आणि डावा कालव्यातील पाण्याचं समन्यायी वाटप करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला निरा देवघर आणि गंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणाऱ्या पाण्याच्या पार्श्वभमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे पुरंदर बारामती इंदापूर खंडाळा फलटण माळशिरस पंढरपूर सांगोला या तालुक्यातील शेती तसंच इतर उद्योगांना त्याचा लाभ होईल

शिव जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पूढे नेण्यासाठी शासन कटिबध्द राहील असा विश्वास मूख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला किल्ले शिवनेरीवर अतिशय मंगलमय वातावरणात शिवजन्मोत्सव काल उत्साहात साजरा झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईत शिवाजी पार्क येथील महाराजांच्या पूतळ्याला अभिवादन केलं शिवरायांचं चरित्र प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे असं ते म्हणाले राज्याच्या विविध भागातून शिवजयंती उत्साहानं साजरी करण्यात आल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे त्याबाबतचा हा वृत्तांत राज्यात काल तारखेन्सार शिवजयंती उत्साहात साजरी झाली पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा मिरवणुकीच आयोजन करण्यात आली होतं

रायगडावर पारंपरिक वेषभूशेत असलेल्या मेळ्यात अभिषेक आरतीसह पालखी सोहळा रंगला महाराजांच्या समाधी स्थळावर पोलिसांनी सलामी दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पृतळयाच किंवा प्रतिमेच पृजन अभिवादन रली शोभा यात्रा सर्वच ठिकाणी निघाल्या मात्र नाशिकमध्ये मध्यरात्री मशाल यात्रा काढण्यात आली तसंच शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं होत

त्यात दुर्मिळ तलवारीचा समावेश होतं शिवरायांचे वंशज राहत असलेल्या सातारा आणि कोल्हापुर मध्ये शिवजयतीचा उत्साह काही औरच होता नांदेडच्यास्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आज्ञा पत्रांच प्रदर्शन भरवलं होतं लातर मध्ये पारपरिक वेषभूशेत असलेल्या महिलांच्या वॉकेथॉनसह निलंग्यात मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला परभणीतल्या सेलू तालुक्यात कुंडी इथे महाराजांच्या जल नीतीनुसार पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमाचा श्भारभ झाला सांगली इथं झालेल्या कार्यक्रमात मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वत्र उत्साहात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आल्याच आमच्या ब्रीड युवतमाळ अहमदनगर रत्नागिरीच्या वार्ताहरानी कळवले आहे

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी याचं आयोजन करण्यात येत असल्याचं कौशल्य विकास विभागानं म्हटलं आहे

हे लक्षात घेता सभागृहात सध्या सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपाचं संख्याबळ या निवडणुकीनंतर घटू शकतं शिवसेना प्रवेश औरंगाबाद महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपाचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे एल्गार अहमदनगर एल्गार परिषदेचा तपास एन आय ए कडे देण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला सरकारमधील घटक पक्षच करीत असलेल्या विरोधातून महाविकास आघाडीतील विसंवादी सूरच समोर येवू लागला आहे असं मत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल व्यक्त केलं शिवसेना आणि कॉंग्रेसचा रिमोटच आता दुसऱ्याच्या हातात गेल्यानं ते सांगतील त्याच पध्दतीची विधानं केली जात असल्याची टिका त्यांनी अहमदनगर इथं माध्यमांसोबत बोलताना केली

कोल्हाप्रात महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या लक्ष्मीघी मोजदाद सध्या सुरू आहे त्याबाबतचा हा वृत्तांत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या ऑनलाईन दर्शनासोबत ऑनलाईन देणगी सुध्दा देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे डेक्कन ओडीसीच्या माध्यमातून येणारे परदेशी भाविक मंदिरात असणार्यात देवस्थान समितीच्या दानपेटीत सढळ हस्ते दान अर्पण करतात गेल्या काही दिवसातील मंदिरातील दानपेटीत जमा झालेल्या रोख रक्कमेची मोजदाद आठवडाभर सुरू आहे

या चलनांची ओळख गुगलद्वारे पटवण्यात येत आहे मात्र परदेशातील सुट्टी नाणी मोजताना अडचणी येत आहेत कोल्हापूरहन रवी कुलकर्णी सह आकाशवाणी बातम्यांसाठी सुहास देशपांडे पूणे कांदा गेल्या काही दिवसांत शंभरी पार केलेल्या कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणल्यानंतर चालू हंगामात कांद्याचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे ऐकूया त्याबद्दलचा हा वृत्तांत

आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन विनायक सोमणी

कुस्ती आखाडे क्रीडा संस्था आणि खेळाड् यांच्या विकासासाठी गेली पाच दशकं झटणारे पठारे यांनी काल आकाशवाणीसोबत बोलताना पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या

माझ्यासंपूर्णगावालामहाराष्ट्रातीलसर्वपैलवानीदेशालाफारमोठाआनंदझालेलाआहे

हवामान संपूर्ण राज्यात हवामान कोरडं आहे ते सध्यातरी तसंच राहील विदर्भात किमान तापमानात काहीशी घट झाली असली तरी पश्चिम महाराष्ट आणि कोकणातलं किमान तापमान मात्र वाढलं आहे